वैयक्तिक माहितीचं संरक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल सुधारणा विधेयक सादर शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यासाठी राज्याच्या आकस्मिकता निधीत वाढ सवाई महोत्सवाने पुणे संगीतमय आणि

विरोधकांनी केलेल्या विविध सूचनांपैकी अनेक सुचना या वेळी फेटाळण्यात आल्या लोकसभेत या आधीच सोमवारी हे विधेयक मंजूर झालं आहे या विधेयकामूळं अफगाणीस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्वन या सहा जातींचे लोकभारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मुसलमानांच्या विरोधात नाही त्यांना त्यांचे अधिकार मिळत राहतील तसंच ईशान्येकडील राज्यांच्या नागरिकांच्या हितालाही यामुळे कोणतीही बाधा येणार नाही असं स्पष्ट केलं नरेंद्र मोदी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विघेयक राज्यसभेत मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला हा ऐतिहासिक क्षण असून गेली अनेक वर्षे आपली ओळख मिळवण्यासाठी झगडत असलेल्या कोट्यवधी लोकांना यामुळे न्याय मिळणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली हे विधेयक राज्यघटनेच्या विरोधात असल्याची टीका कॉंप्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली आहे लोकसभा विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्तिगत माहिती संरक्षण विधेयक काल लोकसभेपुढे सादर केलं हे विधेयक संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठवलं जाईल सर्व संबंधितांशी व्यापक स्वरुपाची चर्चा करूनच या विधेयकाचा मसूदा तयार करण्यात आला आहे असं प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं व्यक्तिगत माहितीचं संरक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला असला तरी भ्रष्ट व्यक्तींना हा खासगीपणा जपण्याचा विशेष अधिकार नाही असंही ते म्हणाले

ज्येष्ठ नागरिकांची निगा घेणाऱ्या आश्रम आणि संस्थांची नोंदणी करणं तसंच अशा ठिकाणी किमान मानदंड राखण्याची तरतूदही यात आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं यासंबंधी मंत्रिमंडळाकडे शिफारस केली होती

गेल्या खरीप हंगामात राज्यात झालेला परतीचा आणि अवकाळी पाऊस तसंच क्यार आणि महा या वादळांमुळे मुख्यतः भात ज्वारी बाजरी मका भुईमूग सोयाबीन तूर कापूस भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं

दरम्यान राज्याच्या वाट्याचा वस्तू आणि सेवा कर मोबदला आणि कर परतावा लवकरात लवकर मिळावा अशी विनंती राज्याद्वारे केंद्राकडे करण्यात आली आहे

या प्रशिक्षणाविषयी माहिती देतांना त्या म्हणाल्या

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एनपीआर म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर्सचं अपडेशन हे सुद्धा अपेक्षित आहे

काल झालेल्या सोडतीमध्ये मंडणगडचं सभापतीपद इतर मागास प्रवर्गातल्या महिलेसाठी तर राजापूर रत्नागिरी ग्रहागर आणि चिपळणचं सभापतिपद खुल्या गटातल्या महिलेसाठी राखीव झालं आहे संगमेश्वर खेड आणि दापोलीचं पद खुल्या गटासाठी खुलं आहे

कराडमधील जावळीची जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला यासाठी राखीव असून पाटण आणि वाईमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे

शहरी भागात मधमाशांचे पालन करून त्यांपासून मध मिळवता येणारा असा प्रकल्प राज्यात प्रथमच राबविला जात आहे

यामुळे बचतगटांना बँकेद्वारे त्वरित कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे

नियमित लसीकरणाबरोबरच वंचित लाभार्थीचा शोध स्थलांतरित झोपडपट्टय़ा बांधकामाच्या ठिकाणी भटक्या जमाती खेडोपाडी माहिती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे यवतमाळ स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दीडशे ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात चित्ररथाच्या माध्यमातून जागृती मोहिम राबवण्यात येत आहे ग्रामस्वच्छतेला चालना देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावर गुडमॉर्निंग पथक तयार करण्यात आलं असून जिल्हास्तरावर दोन पथके तयार करण्यात आली आहेत ग्राम न्यायालय जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू झाल्यामुळे तिथलं ग्राम न्यायालय बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना विधी आणि न्याय विभागानं काढली आहे

या उत्सवात दोन हजारांडून अधिक घोडे खरेदी विक्री साठी दाखल झाले आहे

पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात पंडित फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनानं झालीतर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीच्या मधूर सुरांनी दिवसाचा समारोप झाला आज संदीप भट्टाचार्य यांचं गायन केडिया बंधू यांचे सरोदवादन मंजिरी कर्वे यांचं गायन आणि पंडित शिवकूमार शर्मा यांचे संतूर वादन होणार आहे

राहूल सामनावीर ठरला